एमपीएसी अर्थात महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत भर्ती सरकारनं बंद केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केला सध्या दीड लाख पदं रिक्त आहेत असं ते म्हणाले त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिल दूधात भेसळ करणाऱ्यांविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार असून या गुन्ह्यासाठी तीन वर्ष शिक्षेची तरतूद त्यात असेल अन्न आणिऔषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ही माहिती दिली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली ही मागणी मान्य केल्याचं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं औरंगाबाद श्रेल्या कचरा आंदोलकांवर अन्याय पध्दतीनं गुन्हे दाखल झाल्याचा आरोप विरोधकांनी केला तसंच पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली यावेळी यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून सविस्तर निवेदन करण्याचं आक्षासन मुख्यमंत्र्यांनी दिलं पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा हिंसाचाराला जबाबदार असलेल्या दोषींवर जात धर्म आणि व्यक्तीनिरपेक्ष कठोर कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही देत अशा घटना राज्यात सहन केल्या जाणार नाहीत असा शारा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानपरिषदेत दिला

मात्र गंभीर गुन्हे परत घेतले जाणार नाहीत या बंद दरम्यान ज्यांनी जाणीवपुर्वक लूटमार केली त्यांच्यावरचे गुन्हे कायम राहतील असं त्यांनी सांगितलं या घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश जी एन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे या प्रकारानंतर हिंदुत्ववादी नेता मिलिंद एकबोटेविरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला एकबोटेचा सशर्त जामीन रद्द करावा आणि कोठडीत चौकशी करण्याची परवानगी द्यावी अशी भूमिका राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात घेतलेली आहे असं सांगत सरकार एकबोटेना पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला वढू िली संभाजी महाराजांची समाधी सरकारच्या ताब्यात घेऊन तथे यथोचित स्मारक केलं जाईल तसंच भीमा कोरेगाव िक्वे विजयस्तंभाजवळ अतिरिक्त व्यवस्था करण्याबाबत काम सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी फडनवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन वडू श्रिन निघालेले भगवे झेंडेधारीरी दोनशे लोक भीमा कोरेगाव िं आल्यानंतर त्यांनी नारेबाजी सुरू केली या दरम्यान दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली याकाळात विजयस्थभावर एक मिनिटही मानवंदना बंद झाली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितलं राज्यातल्या अल्पसंख्याक तसंच मागासवर्गीय समाजातल्या विद्यार्थ्यांच्यां शिष्यवृत्तीसाठी झीरो बॅलन्सवर बँक खाती उघडण्यासाठी सर्व बँकांना सूचना देणार असल्याच आज अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत सांगितलं वैद्यकीय तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्वल आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच शिष्यवृत्तीचा राज्यसाठीचा कोटा वाढवून देण्यासाठी सरकार सकारात्मक असून त्याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचंही कांबळे म्हणाले सरकारकडून होत असलेल्या विविध उपाययोजनांमुळे पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाली आहे असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं विविध मुद्दयांवरुन विरोधी पक्षांनी तसंच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसमच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे आज सातव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज विस्कळीत झालं पंजाब नॅशनल बँक घोटाळा आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा कावेरी पाणीवाटप तंटा या मुद्दयांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं लोकसभेत कामकाज सुरू होताच टीआरएस टीडीपी अण्णा द्रमुक आणि वायएसआर काँप्रेसच्या सदस्यांनी आपल्या मागण्यांबद्दल घोषणाबाजी करत हौद्यात धाव घेतली तेव्हा सभापती सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरु होताच गदारोळ सुरुच राहिला त्यानंतर लगेचच कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेत अध्यक्ष एम वैंकय्या नायडू यांनी कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी वारंवार आवाहन करुनही विरोधी पक्षसदस्य हौद्यात जमा झाले आणि त्यांनी गदारोळ सुरुच ठेवला विविध मुद्दयांवरून आधी दुपारी दोनपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित झालं शिक्षणाचं खाजगीकरण रोखावं कमी पटाच्या शाळा बंद करु नयेत प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षण हक्क बचाव कृती समिती कोल्हापूर जिल्ह्यात आज आंदोलन केलं या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातल्या सर्व शाळांसमोर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली

क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी सरकारनं राष्ट्रीय योजनेनुसार युद्ध पातळीवर काम सुरु केलं असून क्षयरोग मुक्त भारत मोहिमेची आज सुरुवात झाली त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात आली आहे तसंच नवीन उपाययोजनाही राबवल्या जात आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सरकार खाजगी क्षेत्राचीही मदत घेत असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली

मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयान वाढवली आहे

सरन्यायाधीश न्या दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठानं आज हा निर्णय दिला या प्रकरणी कुठलाही निर्णय होईपर्यंत ही मुदत अनिश्वित काळासाठी वाढवली असल्याचं न्यायालयानं सांगितलं आधार कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी केलेल्या एका याचिकेच्या सुनावणी हे घटनापीठ करत आहे मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी शेवटच्या तासात समभागांची जोरदार विक्री केली

राष्ट्रीय शेअर बाजारातही आज चढउतार झाले

मुंबईतल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा अंत्योदय पुरस्कार आज जाहीर झाला

गोखले आणि शामला गोखले न्यास आणि प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा पुरस्कार परिवर्तन महिला संस्थेच्या संचालका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा परचुरे यांना मिळाला आहे

केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी ही यंत्रणा ऑनलाईन निविदा प्रक्रिया उपलब्ध करते

ही योजना अधिक बळकट आणि सुकर करण्यासाठी भीम भरणा सुविधा आणि मोबा िल भरणा सुविधा दिली आहे असं त्यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठात कायम न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संगीतराव पाटील आणि न्यायमूर्ती के के सोनवणे यांनी आज शपथ घेतली वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कोकणातलं कमाल तापमान काल सरासरीपेक्षा अधिक होतं दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं रात्रीचं तापमान काल सरासरीपेक्षा वाढलेलं होतं

येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे